हे निर्णय उपयुक्त असून वस्तू आणि सेवा कर सोपे आणि लोकानुकूल करण्यासाठी सरकार बांधील आहे असं वि मोदी यांनी केलं आहे त्रिवार तलाक फौजदारी गुन्हा ठरवणारा अध्यादेश नव्यानं जारी करायला कॅद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे या गुन्ह्यासाठी तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा देण्याची तस्तूद या अध्यादेशात आहे भारतीय वैद्यकीय परिषद चालवण्याची परवानगी एका समितीला देण्याबाबत नव्यानं अध्यादेश जारी करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली तीन नवीन एम्स अर्थात आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था स्थापन करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली जम्मू कश्मीरमधे सांबा आणि पुलवामा जिल्ह्यात तसंच गुजरातमधे राजको ॐ या एम्सची स्थापना केली जाणार आहे या मंजुरीतून प्रधानमंत्र्याची दूरवृष्टी आणि सबका साथ सबका विकास ही भावना अधिक दृढ होते असं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नङ्डा यांनी म्हाझे आहे गुजरातमधल्या वडोदरा धिं राष्ट्रीय रेल्व आणि वाहतुक संस्थेमधे कुलगुरुपदाची निर्मिती करायलाही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली बहुउद्देशीय रेणुकाजी धरण प्रकल्पासाठी उत्तर प्रदेश हरयाना हिमाचल प्रदेश दिल्ली राजस्थान आणि उत्तराखंड या राज्यांनी आज करारावर स्वाक्षऱ्या केल्या नवी दिल्लीत आज जलसंपदा नदीविकास आणि गंगापुरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी तसंच सहाही राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते या राज्यांमधील पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी हा प्रकल्प राबवला जाणार आहे या प्रकल्पाअतर्गत यमुना नदी तसंच िोन आणि गिरी या तिच्या उपनद्यावर तीन जलाशय बांधले जाणार आहेत या प्रकल्पासाठीचा बहुताश खर्च केंद्र सरकार करणार आहे

सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय आज निर्णय देण्याची शक्यता आहे

तो गैरहेतूनं बेकायदेशीररित्या नोंदवला असून रद्द करावा अशी याचिका अस्थाना यांनी दाखल केली आहे

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज उद्यापासून दोन दिवसांच्या उजबेकिस्तान दौऱ्यावर जाणार आहेत त्या उद्या उजबेकिस्तानघे परराष्ट्रमंत्री अब्दुलअजीज कामिलोव यांच्या सोबत समरकंद इथं होणाऱ्या पहिल्या भारत मध्य आशिया संवाद परिषेदचं सहअध्यक्षपद भूषवतील या भागातल्या दळणवळणाच्या मुद्द्यांवर भर असलेल्या या परिषदेत अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री विशेष निमंत्रित म्हणून सहभागी होणार आहेत किर्गिजस्तान ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान यांचे परराष्ट्रमंत्री आणि कझाकस्तानचे पहिले परराष्ट्रमंत्री देखील या परिषदेत सहभागी होणार आहेत सामायिक इतिहास आणि संस्कृती यांच्या बंधांनी एकत्र असलेले भारत आणि मध्य आशियायी देश या परिषदेकडे परस्परांमधलं विविध क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणारा मंच म्हणून पाहात आहेत

कुभ मेळयाच्या भाविकांसाठी त्यांनी अक्षयव दर्शन खुले केले आणि किल्ल्यामधे सरस्वती कुप िक्षे सरस्वती देवीच्या नवीन मूर्तीचं पूजन केलं

चांद्रयान दोन या भारताच्या दुसऱ्या चांद्रमोहीमेच्या यानाचं प्रक्षेपण या वर्षी एप्रिलच्या मध्यापर्यंत करण्याची घोषणा इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संसोधन संस्थेचे अध्यक्ष के सिवन यांनी केली आहे बंगळूरु इथं आज एका वार्ताहर परिषदेत सिवन यांनी या वर्षात इस्रोकडून राबवण्यात येणाऱ्या विविध मोहीमांची माहिती दिली

गगनयान अभियानाअंतर्गत अंतराळवीर सात दिवस अंतराळात राहणार असून यासाठीची तयारी सुरु असल्याचं ते म्हणाले

देशभरात इस्रोची सहा माहिती केंद्र उभारणार असल्याचंही सिवन यांनी सांगितलं भाजपा राष्ट्रीय परिषदेची दोनदिवसीय बैठक आजपासून नवी दिल्लीतल्या रामलीला मैदानावर सुरु होत आहे भाजपा अध्यक्ष अमित शाह या बैठकीचं उद्घा ज़ करतील

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उदया समारोप सत्राला संबोधित करतील दरम्यान भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान रमण सिंग आणि वसुंधरा राजे यांची पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत संपाच्या तिसऱ्या दिवशी काल शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतरही तोङगा निघू शकला नाही

कर्मचारी संघटनांच्या मागण्यांबाबत काल रात्री उशिरापर्यंत शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे बेस्ट प्रशासन महापालिका आयुक्त आणि महापौर महाडेश्वर यांची प्रदीर्ध चर्चा झाली

बेस्टघा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करायला आयुकांनी स्पष्ट नकार दिला आहे तसंच बेस्टमधल्या कनिष्ठ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना वरची श्रेणी लागू करण्यासाठी आणि बोनसची रक्कम देण्यासाठी पैसेच नसल्याचं कारण आयुक अजोय मेहता आणि बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी दिलं आहे असं कामगार नेते शशांक राव यांनी सांगितलं मात्र आज बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा महत्वाचा मेळावा घेण्यात येणार असून त्यामध्ये बेस्ट संयुक्त कृती समितीच्या संपाची आणि बेस्ट प्रशासन पालिका आयुक्त यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत सर्व माहिती कर्मचाऱ्यांसमोर ठेवण्यात येणार आहे आता कर्मचारी संघटनाच संपाबाबतची पुढची दिशा ठरवतीलअसं राव यांनी सांगितलं आहे

महाराष्ट्रान जिमनॉसिक्समधे पाच जलतरण स्पर्धेत तीन अॅथलेिक्समधे दोन तर भारोत्तोलनमधे एक पदक जिंकलं

तीन दिवसांच्या या कार्यक्रमात जगभरातल्या मूळ भारतीय असलेल्या मान्यवर भारतीय व्यक्ती सहभागी होणार आहेत परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल व्ही के सिंह यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना ही माहिती दिली